दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी लाल किल्ल्याला भेट देऊन केली पाहणी

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत या चर्चासत्रात ते मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक क्रांती याविषयी बोलणार आहेत यावेळी ते जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत कोविडनंतरच्या काळात पुन्हा चांगली सुरुवात करण्याच्या दृष्टीनं दावोसचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे दरम्यान पंतप्रधान उद्या दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला संबोधित करणार आहेत या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत

प्रल्हाद सिंग पटेल लाल किल्ला केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज लाल किल्ल्याला भेट देऊन कालच्या आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली पटेल यांच्यासोबत त्यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारीही होते या भेटी नंतर पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच हा अहवाल गृह मंत्रालयाकडे पाठवला जाईल असं ते म्हणाले त्याबरोबरच या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्याचे निर्देशही पटेल यांनी दिले आहेत शेतकरी संघटना कालच्या दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे राष्ट्रीय किसान मजदूर संघटन आणि भारतीय किसान युनियन या संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचं आज जाहीर केलं आंदोलनातील काही घटक वेगळ्याच दिशेनं जात असल्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक वी

सिंग यांनी सांगितलं तर काल दिल्लीत जे काही घडलं ते अत्यंत खेदजनक आहे असं सांगत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानु प्रताप सिंग यांनी आपला निर्णय जाहीर केला

लसीचे गभीर परिणाम झाल्याचं आतापर्यंत कोणतंही वृत्त नाही असं अतिरिक्त आरोग्य सचिव डॉक्टर मनोहर अगनानी यांनी सांगितलं

नं तयार केलेली कोवॅक्सिन ही लस कोरोना विषाणूच्या युनायटेड किंग्डममधील प्रकाराबरोबरच भारतातल्या सार्स विषाणूंच्या प्रकारांवरही तितकीच गुणकारी असल्याचं आय

एम

नं म्हटलं आहे

बांग्लादेशचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री झाहिद मालेक यांनीही भारताचे आभार मानले आहेत

वॅक्सिन मैत्री या भारताच्या अभियानाचा हा एक भाग आहे याअंतर्गत भारतानं आणखी सात देशांना लस देऊ केली आहे कोविड साथीच्या काळातही भारत शेजारी प्रथम आणि सिक्युरीटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन अर्थात सागर या तत्त्वांनुसार आचरण करत असल्याचं हे निदर्शक आहे

या सूचना फेब्रुवारी महिन्यासाठी लागू असतील कोविडविरुद्धच्या लढ्यात गेल्या चार महिन्यात देशानं मिळवलेलं यश कायम राखण्यासाठी तसंच कोविड साथीतून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी काळजी घेणं आणि कोविड नियमांचं कोटेकोर पालन करणं गरजेचं आहे असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार जिल्हा स्तरावर प्रतिबंधित क्षेत्रांची आखणी काळजीपूर्वक करावी आणि तिथं नियमांच पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी मास्क वापरण हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतराचं पालन यांची जबाबदारी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची आहे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत सर्व प्रकारच्या समारंभांना कार्यक्रमांना परवानगी असेल चित्रपट गृहं आणि नाट्यगृहं यांना पूर्ण क्षमता वापरण्याची परवानगी असेल मात्र सरकारच्या प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करणं त्यांना बंधनकारक असेल तसंच जलतरण तलावांनाही सर्वांसाठी परवानगी देण्यात येईल सर्व प्रकारच्या प्रदर्शन सभागृहांनाही परवानगी देण्यात आली आहे या सर्व परवानग्यांसाठीची नियमावली संबंधित मंत्रालयांशी चर्चा करून जाहीर करण्यात येईल असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे

भारताला आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेचं संपूर्ण सदस्यत्व मिळण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे आर्थिक वाढ यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेअकरा टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे कोरोना संकटाच्या काळात दोन आकडी आर्थिक वाढ नोंदवणारा भारत हा जगातला एकमेव देश ठरण्याची शक्यताही नाणेनिधीनं वर्तवली आहे रवीशंकर प्रसाद इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच राष्ट्रीय माहिती केंद्र अर्थात एन

च्या नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर सर्विसेस इनकॉर्पोरेटेड या संस्थेचा रौप्यमहोत्सवी स्थापना दिन उद्या साजरा होणार आहे यानिमित्त केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या हस्ते तेजस या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीचा प्रारंभ करण्यात येणार आहे सरकारी सेवांची कार्यक्षमता सुधारणं तसंच उपलब्ध माहितीतून महत्त्वाची माहिती वेगळी करून ती सरकारी धोरणं ठरवण्यासाठी उपयुक्त माहितीत रुपांतरित करणं यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे पश्चिम बंगाल विधानसभा पश्चिम बंगाल विधानसभेचं दोन दिवसांचं विशेष सत्र आज सुरू झालं

वेदा नीलायम तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या वेदा नीलायम या निवासस्थानाचे दरवाजे उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होणार आहेत मुख्यमंत्री एडप्पाडी पळनीसामी यांच्या हस्ते उद्या याचं लोकार्पण होणार आहे जयललिता राजकारणात सक्रिय असताना राजकीय आघाडीची खलबतं याच निवासस्थानाच्या बंद दाराआड होत असत या महत्त्वपूर्ण चर्चा आटोपून कधी एकदा हा दरवाजा उघडतो आणि नावांची आघाडीची घोषणा होते याकडे अनेक राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि पत्रकारांचं लक्ष असायचं त्यासाठी तासन तास ते इथे ताटकळत बसायचे तेच वेदा नीलायम हे निवासस्थान आता सर्वसामन्यांना पाहण्यासाठी खुलं होणार आहे सुटका दरम्यान अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी केलेल्या नेत्या व्ही

शशिकला यांची आज बंगळूरच्या कारागृहातून सुटका झाली आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी त्यांनी चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली

त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊनच त्यांच्या सुटकेची औपचारिकता पूर्ण केली शशिकला यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच ठेवलं जाणार आहे

कलगाम स्फोट जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात शम्सिपोरा भागात आज सकाळी झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या लष्कराच्या चार जवानांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे दहशतवाद्यांनी एका शाळेच्या परिसरातील इमारतीत काल रात्री स्फोटकं पेरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे या इमारतीला जवान नियमित स्वरुपात भेट देत होते अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे

सी सी नं आज दुबईत आय सी सी प्लेयर ऑफ द मन्थ पुरस्कार सुरू करण्याबाबत घोषणा केली महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत